मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं त्यांची या पदावर पुनर्नियुक्ती केली होती अग्निशमन सेवा केंद्रीय संरक्षण आणि गृह रक्षक दलाच्या महासंचालकपदी काल त्यांची नियुक्ती करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत त्यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायधिशांचे प्रतिनिधी न्यायमूर्ती ए

सिकरी आणि लोकसभेतल्या सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा या समितीत समावेश आहे वर्मा यांना या पदावर ठेवणे संस्थेच्या हिताचं नसल्याच्या कारणावरून त्यांची बदली करण्यात आली मात्र काँग्रेस पक्षाचे नेते खरगे यांनी या निर्णयाला विरोध केला त्यानंतर बहुमतानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रानं सांगितलं

या पद्धतीनं घटस्फोट दिल्यास तीन वर्षाच्या तुरूंगवासाच्या शिक्षेची तरतूद या अध्यादेशात करण्यात आली आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांचं घटनापीठ काल सुनावणी सुरु करणार होतं मात्र या पीठातले एक न्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळित या घटनापीठातून बाहेर पडल्यानं सुनावणी पुढं ढकलली आहे

लळित यांना घटनापीठातून हटवावं अशी आपली मागणी नसल्याचं त्यांनी सांगितलं मात्र न्यायमूर्ती लळित यांनी स्वतःच या सुनावणीपासून द्र राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता घटनापीठाचं प्नर्गठन केलं जाईल

तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची विधवा पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर यांनी काल यवतमाळ इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या संमेलनाच्या उद्घाटनासाठी प्रसिध्द लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेलं निमंत्रण रद्द केल्यानंतर साहित्य वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर देवधर यांनी हा ख्रलासा केला आहे

मराठा आरक्षण विधेयकाला आव्हान देणाऱ्या एमआयमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं सरकारकडून उत्तर मागितलं आहे न्यायमूर्ती रंजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठानं सरकारला हे आदेश दिले आहेत

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे ब्लडाणा जिल्ह्याचं राजमाता जिजाऊनगर असं नामकरण करावं शेतकऱ्यांना प्रतिमाह तीन हजार रुपये निवृत्तीवेतन द्यावं आदी मागण्यांसाठी शिवसंग्राम पक्ष आग्रही असल्याचं पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी म्हटलं आहे ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी शासनानं बँकांना उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणीही त्यांनी केली राज्य सरकार चांगलं काम करत आहे परंतु सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी वेळेत होत नाही असंही ते म्हणाले भाजप सरकार देशाचा विकास साधण्यात असमर्थ ठरलं असून आगामी लोकसभा निवडणुकांसाठीच फक्त राम मंदिराचा मुद्दा त्यांनी उचलून धरला आहे पण देशातली जनता दिशाभूल करुन घेणार नाही असा विश्वास माजी मुख्यमंत्री प्रथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला

राफेल करार प्रकरणी सत्य काय ते बाहेर येईलच असं ते म्हणाले दरम्यान भाजप सरकारनं देशभरात सुरु केलेल्या हुकुमशाही राजवटीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तनाची लढाई सुरु करत आहे असं प्रतिपादन विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला काल महाड इथं सुरुवात झाली त्या कार्यक्रमात मुंडे बोलत होते

यापैकी पाच पदकं जिम्नास्टिक जलतरणात तीन धावण्याच्या आणि भारोत्तोलन स्पर्धेत प्रत्येकी दोन सुवर्ण पदकांचा समावेश आहे

तर कलात्मक जिम्नॅस्टिक स्पर्धेत सिद्धीनं रौप्य तर रिध्दीनं कांस्य पदक पटकावलं

लातूर इथं काल सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते शहरी भागातल्या अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी रमाई आवास योजनेंतर्गत शासनाकडून प्रत्येक नगर पालिकेला घरकलांचं उदिष्ट देण्यात आलं असून ते अनेक नगर पालिकांनी पूर्ण न केल्याचं निदर्शनास आल्यानं हा इशारा देण्यात आला

यावेळी आयोजित सभेत बोलतांना केंद्र आणि राज्य सरकारच्या कामांबद्दल कार्यकत्यांनी टिका केली कन्याक्मारीपासून सुरु झालेली ही यात्रा काश्मीरपर्यंत जाणार आहे

या अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनी काल वार्ताहरांशी बोलताना केलं

या गावांमध्ये विविध सवलतींच्या अंमलबजावणीची कार्यवाही तातडीनं करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत याअधी जिल्ह्यातल्या आठ तालुक्यांमध्ये दष्काळ घोषित करण्यात आला आहे

पाच लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरुप होतं